न्यायालयानं या सरकारला आजच्या आज बहमत सिद्ध करण्याचे आदेश द्यावे ही काँग्रेसचे वकील कपिल सिब्बल यांची मागणी फेटाळून लावत न्यायालयाने या प्रकरणी उद्या सकाळी निर्णय सुनावणार असल्याचं सांगितलं

ते आज नवी दिछीत पत्रकारांशी बोलत होते

विधानसभेत बहुमत चाचणीदरम्यान भाजपला सडेतोड उत्तर मिळेल असं ही सुरजेवाला यांनी म्हटल्याचा उल्लेख या बातमीत आहे

विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे सदनात ते बहुमत सिद्ध करू शकणार नाहीत त्यामुळे ते बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर शिवसेनेला तत्काळ सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्यात यावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे शिवसेनेचे विधीमंडळ गटनेते एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिय्क्त विधीमंडळ गटनेते जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षरीने सादर झालेल्या या निवेदनासोबत या तीनही पक्षांच्या आमदारांच्या स्वाक्षरीची यादी जोडण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे

राज्यसभेत काँग्रेस डावे पक्ष तसंच इतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या मुद्यावरुन भाजपविरोधी घोषणाबाजी करत दिलेले स्थगन प्रस्ताव सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळून लावले त्यानंतर गदारोळ वाढत गेल्यानं सभापतींनी कामकाज दपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं लोकसभेतही काँग्रेस खासदार राहल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रकरणी जोरदार घोषणाबाजी करत फलक झळकावले फलक झळकावणाऱ्या दोन खासदारांना अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मार्शलद्वारे सदनाबाहेर काढलं त्यानतरही गदारोळ सुरुच राहिल्यानं सदनाचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयाच्या परिसरात चव्हाण यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील छगन भूजबळ यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्याच्या आपल्या भूमिकेचा प्नरुच्चार केला आहे ते आज कराड इथं यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीवर प्ष्पांजली अर्पण केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते भाजपसोबत जाण्याचा अजित पवार यांचा निर्णय त्यांचा वैयक्तिक निर्णय असून त्याचा पक्षाशी संबंध नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं

आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच असून पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच असल्याचं दौलत दरोडा यांनी वार्ताहरांशी बोलताना स्पष्ट केलं